त्यांनी स्वतला विलग करून घेतलं असल्याचं पीटीआयच्य वृत्तात म्हटलं आहे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करून घ्यावी असं आवाहन शेख यांनी केल्याचं या बातमीत म्हटलं आहे कोविड संसर्ग झालेले शेख हे राज्य मंत्रिमंडळातले चौथे मंत्री आहेत यापूर्वी जीतेंद्र आव्हाड अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती या सर्वांनी त्यावर यशस्वी मात केली आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्याची मागणी नागरिकांतून होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मात्र संचारबंदीच्या काळातही लोकांनी आज सोमवती अमावस्थेनिमित्त काळेश्वर मंदिरात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याबाबतचं पत्रक आज जाहीर करण्यात आलं नियमपालनात उदासीनता दाखवणाऱ्या दकानदारांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल अथवा दकानांना सील ठोकलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे

या मागणीचं निवेदन औरंगाबादचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे